निवडणूक प्रचारा दरम्यान पीव्हीसी आणि प्रॅस्टिक पासून तयार केलेले फलक आणि अन्य साहित्य वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणानं ही सुचना केली आहे

या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान काल राज्य सरकारनं हे मत मांडलं

शिकृषण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली ही नेमणूक येत्या दोन ते तीन महिन्यात केली जाईल विद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती करणारं महाराष्ट देशातलं पहिलं राज्य असेल असं तावडे यांनी सांगितलं

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातल्या कथित वादासंदर्भात काल जालन्यात खोतकर यांच्या निवासस्थानी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि खासदार दानवे यांनी खोतकर यांच्याशी चर्चा केली त्यानंतर खोतकर बोलत होते ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सुभाष देशमुख यांनी सांगितलं तर आपल्यातला वाद मिटला असं दानवे यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं भाविकांनी मोठी गर्दी केली दरम्यान वेतन वाढीच्या मागणीसाठी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संप प्कारल्यामुळे महाशिवरात्री निमित्त आयोजित जादा कार्यक्रम देवस्थानाला रद्द करावे लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वराचं बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथाचं तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या जालना तसंच परभणी जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवात काल मानाच्या काठ्या आणि झेंड्यांची मिरवणूक काढण्यात आली नांदेड जिल्ह्यातही चैतन्यनगर विष्णूप्री गगनबीड आणि मरळक या प्राचीन महादेव मंदिरांमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शन घेतलं नांदेडच्या संत पाचलेगावकर मुक्तेश्वर आश्रमात महाशिवरात्री उत्सवात काल सत्तर जणांनी रक्तदान केलं आणि शंभर व्यक्तींनी अवयवदानाचे तर सत्तर व्यक्तींनी देहदानाचे संकल्प अर्ज भरून दिल्याचं संयोजकांनी सांगितलं मध्यरात्री मुक्तेश्वरास रुद्राभिषेक करण्यात आल्याचं अध्यक्ष सुधाकर टाक धानोरकर यांनी सांगितलं

भारत या मालिकेत एक शून्य असा आघाडीवर आहे

या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही यावेळी घेण्यात आला

यावेळी जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकार्पणही होणार आहे आदिवासी समाजावर वेगळं आरक्षण लादल्यास पक्ष आणि पदाचाही राजीनामा देईन असं भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ विजयक्मार गावित यांनी म्हटलं आहे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे